नागरीक सुधारणा विधेयकाला संसदेत विरोध करण्याचा शिवसेनेचा निर्णय सीडनी ॐ सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर त्यांच्याच भूमीत लादला फॉलोऑन सार्वजनिक बँक कर्मचारी संघटनांचा येत्या आठ आणि नऊ तारखेला देशव्यापी संपाचा खाारा आर्थिक अनिश्वितेतेमुळे छोटे आणि मध्यम ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्या करु लागले असून त्यांच्यातल्या अस्वस्थता आणि असंतोषाचा उद्रेक टाळण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे असं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी ही गरज व्यक्त केली आहे या पत्रात पवार यांनी देशातल्या ऊस उत्पादक शेतक यांच्या समस्या नमूद केल्या असून या शेतक यांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत साखरेचं विक्रमी उत्पादन झालं असून साखरेचे दर कमालीचे घसरले आहेत त्यामुळे साखर कारखाने ऊस उत्पादकांचे पैसे वेळेवर देऊ शकत नाहीत

दुष्काळाग्रस्तांसाठीची मदत त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल आणि शेतक यांना दिली जाणारी मदत थेट त्यांच्या बँकखात्यात जमा केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं आहे ते आज लातूरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते प्रत्येक घर आणि व्यक्तिपर्यंत केलेलं काम पोचवा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं या मेळाव्याला भाजपा अध्यक्ष अमित शहा हेही उपस्थित होते तिर राजकीय पक्षांमध्ये नेत्यांच्या नावावर निवडणुका जिंकल्या जातात मात्र भाजपात निवडणुकीतला विजय हा बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर मिळतो असं शहा यांनी यावेळी सांगितलं बूथप्रमुख असतो त्याच धर्तीवर मतदार यादीच्या प्रत्येक पानाचा प्रमुख नेमावा अशी सूचना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे याही या मेळाव्याला उपस्थित होत्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचा येत्या नऊ जानेवारीचा सोलापूर दौरा निशित झाला आहे

यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महापालिकेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच घरकुल योजनेचा प्रारंभ होणार आहे आगामी निवडणुकीसाठी मोदी यांचा हा दौरा नव संजीवनी ठरणार आहे

असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे

आधारबाबत विरोधाभास आणि निर्णयक्षमतेच्या अभावामुळे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आधारबाबत उदासीन राहिली अशी टीका जेटली यांनी केली आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्वभूमीवर सरकार माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी खाजगी संस्थेची सेवा घेणार असल्याचं वृत्त निराधार असल्याचा खुलासा माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी केला आहे एका वृत्तसंस्थेनं नुकतीच याबाबत बातमी प्रसारित केली होती त्यात माहिती प्रसारण विभागानं यासाठी गेल्या महिन्यात निवीदा काढल्याचा आरोप होता त्याबाबत राठोड यांनी ट्वीटखर म्हटलंय की जिक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांच्या बातम्यांचा संग्रह याआधीही केला जात होता यावेळी फक्त त्यात समाज माध्यमांचा समावेश केला आहे प्रसिद्धी माध्यमांमधला लोकांचा सहभाग महत्त्वाचा असून सरकारी धोरणांमध्ये सुधारणेसाठी लोकांचं मतं प्रतिक्रिया जाणून घेणं आवश्यक असल्याचं कर्नल राठोड यांनी म्हटलं आहे नागरीक सुधारणा विधेयकाला संसदेत विरोध करणार असल्याचं शिवसेनेनं आज जाहीर केलं आसाम गण परिषदेनं केलेल्या आवाहनानुसार शिवसेनेनं हा निर्णय घेतल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं आसामच्या जनतेनं जात धर्मपंथ बाजूला ठेऊन प्रस्तावित कायदयाला विरोध केल्याचं त्यांनी म्हटलं आहे आसामी जनतेच्या सांस्कृतिक सामाजिक आणि भाषिक ओळखीला तसंच अस्मिता जपण्याच्या प्रयत्नाला यामुळं बाधा पोचेल असं ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरु असलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदीची संपूर्ण प्रक्रियाच यामुळे निरर्थक ठरेल असं प्रतिपादन राऊत यांनी केलं आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ आज पावसामुळे थांबवावा लागला पावसामुळेच आजच्या दिवसाचा खेळ उशीरानं सुरु झाला

उद्या सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे सार्वजनिक बँक कर्मचारी संघटनांनी येत्या आठ आणि नऊ तारखेला देशव्यापी संपाचा शिारा दिला आहे

जालन्यातल्या संभाजीनगर भागात तीनमूर्ती देवळात झालेल्या संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाच्यावेळी निदर्शनं करणाऱ्या संभाजी ब्रिगेड भारिप बहुजन महासंघ तसंच तिर काही संघटनांच्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी लाठीमार केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना जाहीर झाला आहे

संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्ती संग्रामातही त्यांचा सहभाग होता विश्वास वाघमोडे महेश तिवारी आणि प्राजक्ता पोळ यांनाही संघाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील

उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमानात काहीशी घट होऊ शकते अशी शक्यताही वेधशाळेनं व्यक्त केली आहे